बाधित झालेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे झालेल्या कोरोना बाधितांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असून त्याखालोखाल दिल्ली आणि तमिळनाडू राज्यात सर्वाधिक रुग्ण बरे झाले आहेत

कोरोना महामारी सुरू झाल्यापासून आतापर्यंतची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे

कोरोना विषाणूचा प्रसार जिथून सुरू झाला त्या चीनलाच या महामारीसाठी जबाबदार धरलं पाहिजे असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हंटल आहे चीननं या विषाणूच्या प्रसाराबाबत पाळलेली गुप्तता केलेली लबाडी आणि सारवा सारव याचा चीन प्रशासनाने जाब द्यायला हवा असं ही ट्रम्प यांनी पुढे म्हंटल आहे

आपल्या भाषणात त्यांनी देशातील शास्त्रज्ञ संशोधक डॉक्टर्स तसंच कोरोनाशी लढा देत असलेल्या प्रत्येकाचे आभार मानले लडाखचे नायब राज्यपाल आर के माथुर यांनी मिशन ऑरगॅनिक डेव्हलपमेंट इनिशिएटीव्ह एम ओ डी आय अर्थात मोदी अभियान तसंच हरितगृह प्रकल्प अभियानाला सुरुवात केली लदाख केंद्रशासीत प्रदेशाला विकासपथावर नेण्यासाठी हे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत

या अभियानाच्या माध्यमातून पंतप्रधानांचं कार्बन उत्सर्जन रहित लदाख हे ध्येय साध्य होणार आहे तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींनी आत्मनिर्भर भारत ऍप इनोव्हेशन चॅलेंजमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी काल लिंक्ड इन वरील पोस्टद्वारे लोकांना केलं आहे सध्या अस्तित्वात असलेल्या ऍप्सचा प्रसार आणि नवीन ऍप विकसित करणं अशा दोन प्रकारात ही स्पर्धा असेल ई लर्निंग वर्क फ्रॉम होम गेम्स करमणूक कार्यालयीन कामकाजासाठी उपयुक्त अशी ऍप्स विकसित करण्यासाठी सरकारकडून आवश्यक ती मदत करण्यात येईल असंही त्यांनी म्हटलं आहे

आज साजऱ्या होत असलेल्या आषाढ पौर्णिमा अर्थात गुरु पौर्णिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देणाऱ्या गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याचं मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मध्य प्रदेशातील राज्यांतर्गत बस वाहतुक पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे मात्र जिल्हांतर्गत वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे

या दरम्यान राज्यात ऑटो रिक्षा खाजगी बस आणि टॅक्सी वाहतुकीला बंदी घालण्यात आली असून केवळ औषध दुकाने दुध केंद्र मांस विक्री आणि हॉटेल्स उघडी राहणार आहेत

अत्यावश्यक सेवा राज्य शासनाच्या अंतर्गत येणारी काही कार्यालय या संचारबंदीतून वगळण्यात आली आहेत केंद्र सरकारद्वारे संरक्षित सर्व स्मारकं येत्या सोमवारपासून सुरक्षेच्या नियमांच पालन करुन खुली करण्याचं केंद्र सरकारनं ठरवलं आहे पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी सांगितलं की केवळ बिगर कंटेनमेंट झोन असलेल्या क्षेत्रातील स्मारकं आणि संग्रहालयंच प्रेक्षकांसाठी खुली राहतील

या स्मारकांसाठी केवळ ईलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच तिकीटे देण्यात येतील सामाजिक अंतर राखणे आणि मुखावरण किंवा मास्क परिधान करणं अनिवार्य राहील

स्मारकाच्या आवारात सामूहिक छायाचित्रे घेण्यास बंदी राहील महाराष्ट्रात मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे शहर आणि उपनगरात कालपासून जोरदार पाऊस कोसळत आहे आज सकाळपासूनच पावसाने पुन्हा जोर धरला असून पावसाचा जोर कायम राहिल्यास त्याचा रस्ते वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे

भरती असताना मुंबईकरांनी सावध रहावे चौपाट्यांवर जाऊ नये असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे

राजधानी दिल्लीला काल मुसळधार पाउस आणि सोसाट्याच्या वार्याने झोडपलं त्यामुळे तापमानाचा पार खाली आला